राज्यातल्या बांधकाम बंदी आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे घनकचरा व्यवस्थापनासाठी योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे न्यायालयानं एकतीस ऑगस्टला महाराष्ट्र उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात बांधकामांवर पूर्ण बंदी घातली होती महाराष्ट्रानं घनकचरा व्यवस्थापनाची ठोस योजना सुरू केल्यानं ही स्थगिती उठवावी अशी मागणी राज्य सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात केली होती त्यावर न्यायालयानं ही स्थगिती दिली आधारपत्र मिळवून देण्याची जबाबदारी शाळांची असून त्यासाठी त्यांनी तशी सुविधा निर्माण करावी असं भारतीय विशेष ओळख प्राधिकरण युआयडीएआयनं स्पष्ट केलं आहे आधार क्रमांक नसल्यामुळे काही शाळा बालकांना प्रवेश नाकारत असल्याचं लक्षात आल्यानंतर प्राधिकरणानं ही सूचना केली आहे